पंतप्रधान मोदी नोवेल कोरोना विषाणूविरोधात जनता कफ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात दाखविलेल्या एकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत एका प्रदीर्घ लद्यातील विजयाघी ही केवळ सुरुवात आहे लोकांनी अशाच पद्धतीने स्वयं संयम दाखविण्याचा निर्धार कायम राखावा आपण हा लढा चालू ठेवण्यात सक्षम आहोत हे कालच्या प्रतिसादावरुन दिसून आले असं मोदी यांनी सांगितलं लॉकडाऊन जाहीर केलेल्या सर्व जिल्ह्यांमधील लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं संपूर्ण देशभरात काल जनता कर्फ्यूला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला शहरांसह ग्रामीण भागातही बाजारपेठा आणि रस्त्यांवर अभूतपूर्व शुकशुकाट होता नागरिकांनी घरात थांबण्याला प्राधान्य दिलं पंतप्रधानांनी आवाहन केल्यानुसार संध्याकाळी पाच वाजता अनेकांनी आपापल्या घरातूनच टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावणाऱ्यांप्रती धन्यवाद व्यक्त केले राज्यातही सर्वच जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जनता कर्फ्यु यशस्वी केला पुण्यातील नायडू रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्यासाठी टाळ्या वाजवून तसंच त्यांना गुलाबपुष्प देत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले कोरोनासंबंधी राज्यातील आमच्या विविध प्रतिनिधींना पाठवलेल्या बातम्यांवर आधारित वृत्तांत आता ऐकूया नांदेड शहरात काल संध्याकाळी पाच वाजता घंटा थाळी टाळ्या आणि शंखनाद सुरू झाला आणि अचानक सुरू झालेल्या या आवाजामुळे संपूर्ण दिवसभर शांत विसावलेले हजारो पक्षी आकाशात उडतांना दिसत होते

नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कर्मचारी तसंच हॉटेल रेस्टॅरंटमध्ये गेल्या तीन महिन्यांहन अधिक काळापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र या आदेशातून वगळण्यात आलं आहे धुळे महापालिकेच्या वतीनं जनता कर्फ्यू दरम्यान आरोग्य विभागाच्यावतीनं फवारणी करण्यात आली रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दररोज साधारणत सहा हजार प्रवासी येत असतात काल मात्र जनता कर्फ्यू असल्यानं नेत्रावती एक्स्प्रेस आणि क्रांती एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून फक्त तीस प्रवासीच रत्नागिरीत दाखल झाले कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यात निवडण्कीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कोरोना चेक पोस्ट आज असून सुरु करण्यात येणार आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची माहिती संकलित करण्यात येणार असून एखाद्यास सर्दी खोकला असल्यास त्या व्यक्तीचीही संपूर्ण माहिती पत्ते फोन नंबर अशी माहिती संकलित करण्यात येणार आहे लातूरमध्येही जनता कर्फ्यूच्या काळात लहान मुलांनी घरात राहून पुस्तक वाचन केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना एस टी बसेस उपलब्ध नसल्यानं आपापल्या गावी जाण्यासाठी हाल झाले अखेर कुडाळ आगार व्यवस्थापकांनी बसची व्यवस्था करून दिल्यानं प्रवासी आपापल्या गावी पोहोचले

आधूनिक संचार माध्यमांचा जनजागृतीसाठी वापर होत असताना ब्लढाण्यात मात्र काल पारंपारिक पध्दतीनं डफळी वाजवून मुनादी म्हणजेच दवडी देत बाहेरगावाहन येणाऱ्या नागरिकांना आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या

आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला स्थानिक संसर्ग झाल्याची नोंद आहे

मात्र जीवनावश्यक सेवा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांगत बस सेवा सुरु राहणार आहे तसंच अन्न धान्य भाजीपाला औषधे बँका आणि वित्तीय संस्था सुरुच राहतील राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातल्या सर्व नागरिकांनी एकमेकांसोबतचं सुरक्षित अंतर राखत स्वयंशिस्त पाळून दक्षता घ्यावी असं आवाहन केलं रक्त पुरवठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून संपूर्ण खबरदारी घेत लहान स्वरुपात ठिकठीकाणी रक्तदान शिबीरं आयोजित केली जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक गर्दीची जागा असलेली मुंबईची लाइफलाइन अर्थात लोकलसेवा बंद करण्याची आवश्यकता होती तो ऐतिहासिक निर्णयही अखेर झाला आहे मुंबईतील लोकलसेवेला काल मध्यरात्रीपासून ब्रेक लागला आहे

यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर औरंगाबाद मुंबई नागपुर मुंबई उपनगर पृणे रत्नागिरी रायगड ठाणे आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे बाहेरुन येणाऱ्या लोकांना विलग करणे ही विषाणूची साखळी तोडण्याची सर्वात सोपी पद्धत असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संघटनेनं म्हटलं आहे

कोरोनाच्या चाचणीसाठी पूण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेबरोबरच बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही कार्यान्वित झाली असून संपूर्ण राज्यातच नव्यानं शासकीय प्रयोगशाळा सुरु होत असून तिथं कोरोनाची चाचणी मोफत केली जाते

राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं हे दर निश्वित केले असून मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाच ही चाचणी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे खासगी प्रयोगशाळांनीही सामाजिक भान राखून कमीत कमी खर्चात ही चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे अत्यंत आवश्यकता असेल तरच बँकेत या असं आवाहन भारतीय बँक संघटनेनं लोकांना केलं आहे उद्यापासून केवळ पैसे जमा करणे आणि काढणे चेक्स वटविणे आणि सरकारी व्यवहारच केले जातील आणि अत्यावश्यक नसलेल्या सर्व अन्य सेवा स्थगित करण्यात येतील जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सर्व उत्पादक कंपन्या आणि जीवनावश्यक सेवांना तांत्रिक सहाय्य पुरवणाऱ्या आय टी कंपन्यां व्यतिरिक्त असलेल्या उर्वरित सर्व आय टी कंपन्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्वरित बंद करण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जारी केला आहे आई टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात प्रथमच अशी कारवाई झाली आहे

जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या आणि उद्योगसमूह पूणे जिल्ह्यात आहेत मात्र त्यांच्यावरही ही बंदी लागू करण्यात आली आहे साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून पुढील सूचना देईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे

संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत असताना नक्षलवाद्यांचं हे कृत्य अत्यंत भ्याड आहे अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीन शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली नक्षलवाद विरोधी लढ्यात महाराष्ट्र कायमच छत्तीसगढ सोबत असेल असं ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे

हवामान खात्यानं दिलेल्या उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे